यात नांदेड जिल्ह्यातल्या भोकर मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली नांदेड उत्तरमधून डी

याशिवाय संगमनेरमधून प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात ब्रम्हप्रीतून विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार नागपूर उत्तर माजी मंत्री नितीन राऊत धारावी वर्षा गायकवाड सोलापूर मध्य प्रणिती शिंदे पलूस कडेगावमधून विश्वजीत कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे

याशिवाय काही माजी आमदारांनाही पुन्हा संधी देण्यात आली आहे आम आदमी पक्षानंही काल आणखी सात उमेदवारांची घोषणा केली यात जालन्यातून कैलास फुलारी यांच्यासह ठाणे सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातल्या उमेदवारांचा समावेश आहे

या बैठकीत शिवसेनेसोबतच्या युतीसाठी जागा निश्चितीचं धोरणही ठरवण्यात आलं आहे दोन्ही पक्षाच्या युतीची आज किंवा उद्या घोषणा होण्याची शक्यता आहे शिवसेनेला जवळपास सव्वाशे जागा सोडण्याचा निर्णय घेण्यात आला असून राज्यात विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवण्याबाबत निर्णय झाला असल्याचं सूत्रानं सांगितलं दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जवळपास सर्वच विद्यमान आमदारांना काल मुंबईत उमेदवारीसाठी आवश्यक असलेले एबी फॉर्म वाटप केले

ही बंदी तात्काळ प्रभावानं लागू झाली आहे केंद्रीय वाणिज्य मंत्रालयानं कांद्याच्या निर्यातीवरच्या बंदीबाबतच्या धोरणात दुरुस्ती करुन हा निर्णय घेतला त्याआधी कांद्याच्या उपलब्धतेचा नेमका अंदाज यावा तसंच बाजारात आणखी कांदा आणण्याबाबत शेतकरी व्यापारी आणि निर्यातदारांना तयार करता यावं यासाठी सरकारनं संयुक्त सचिव दर्जाच्या दोन अधिकाऱ्यांना त्यांच्याशी चर्चा करण्याकरता महाराष्ट्रात पाठवलं होतं केंद्र सरकार राज्यांच्या मागणीनुसार त्यांना कांद्याचा पुखठा करत आहे सरकार कांद्याची मागणी भागवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करेल असं अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री राम विलास पासवान यांनी सांगितलं

या शृंखलेचा सत्तावन्नावा भाग काल प्रसारित झाला आपल्या संस्कृतीमध्ये मुलींना लक्ष्मी मानलं गेलं आहे त्यामुळे येत्या दिवाळीत गावांमध्ये आणि शहरांमध्ये मुलींच्या सन्मानार्थ विविध कार्यक्रमांचं आयोजन करावं त्याचबरोबर आपल्या मुलींच्या यशाबद्दल सामाजिक माध्यमातून अधिकाधिक माहिती शेअर करावी यासाठी भारत की लक्ष्मी या हॅशटॅगचा वापर करण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं सध्या देशभरात सुरू झालेल्या नवरात्र गरबा दर्गापूजा आणि येणाऱ्या दसरा दिवाळी भाऊबीज छठपूजा अशा सर्व सणांनिमित्त पंतप्रधानांनी देशवासीयांना श्भेच्छा दिल्या दोन ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या एकवेळ उपयोगात येणाऱ्या प्लास्टिक मुक्ती मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहनही पंतप्रधानांनी यावेळी केलं

विधिज्ञ कैलास सोपान लिपणे पाटील आणि बद्रीनाथ कड्रबा भवर अशी अन्य दोघांची नावं आहेत

या लाचेचा पहिला हप्ता भवर मार्फत स्वीकारताना काल या तिघांना पकडण्यात आलं

उत्सवाचा पहिलाच दिवस पर्यटक आणि भाविकांनी देवीच्या सर्वच ठिकाणच्या मंदिरांमध्ये दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती देवीच्या महाराष्ट्रातल्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरात संबळ तुतारीच्या निनादात आणि आई राजा उदे उदेच्या जयघोषात जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली नांदेड जिल्ह्यातल्या माहूर गडावरील रेणुका मातेच्या तसंच बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई इथल्या योगेश्वरी देवीच्या उत्सवालाही काल मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला कोल्हापूर इथं महालक्ष्मीच्या मंदिरात सकाळी साडे आठ वाजता तोफेची सलामी देत देवीच्या मंदिरात घटस्थापना करण्यात आली परभणी जिल्ह्यातही नवरात्रोत्सवाला पारंपारिक पद्धतीनं सुरुवात झाली औरंगाबाद शहरात कर्णप्रा देवीच्या मंदिरात काल पहाटे महापूजा आरती आणि घटस्थापना करण्यात आली

रुक्मिणी मंदिरात फुलांची तर विठ्ठल मंदिरात तुळशीच्या पानांची आरास करण्यात आली आहे चौथ्या माळेला रुक्मिणीला फुलांची साडी तर दसऱ्याच्या दिवशी सोन्याची साडीने सजवण्यात येणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनाचे प्रभारी अधिकारी गजानन गुरव आणि व्यवस्थापक बालाजी गुरव यांनी दिली

या फेरीत आमदार अमिता चव्हाण आमदार अमर राजूरकर सहभागी झाले होते नवरात्र महोत्सवाच्या पहिल्या दिवशी त्यांनी सहकुटुंब माहूर इथं जाऊन रेणुकामातेचं दर्शन घेतलं त्यानंतर भोकर इथं येऊन कालपासून प्रचाराला प्रारंभ केला दरम्यान चव्हाण हे आज भोकर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार आहेत

परसवाळे यांनी व्यक्त केलं आहे

निरपेक्ष बुद्धीनं साहित्याची निर्मिती होणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले यावेळी मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील कार्यवाह डॉक्टर दादा गोरे कोषाध्यक्ष कूंडलिकराव अतकरे समीक्षक विचारवंत ऋषिकेश कांबळे माजी प्राचार्य जे

मंत्री यांची उपस्थित होती

जलवाहिनी दरुस्त करण्याचं काम युद्धपातळीवर सुरु असून शहरात दोन दिवस पाणी पुरवठा होणार नसल्याची माहिती महापालिकेचे शहर अभियंता वसीम पठाण यांनी दिली

गरोदर माता आणि नवजात शिशुंचं आरोग्य उत्तम राहण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत असून याअंतर्गत महिलांना आरोग्य आहारासंबंधी मार्गदर्शन करण्यात येणार आहे